प्रगत वैद्यकीय पायाभूत सुविधा उपचारांची निश्वित केलेली प्रमाणित पद्धती शंभर टक्के समर्पित एकात्मिक प्रयत्न आणि डॉक्टर परीचारीकांसारखे इतर सहकारी आणि या युद्धातील आघाडी सांभाळणारे समाज सेवकांसारखे अनेक योद्धे यांच्यामुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठणं शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

आयसीएमआरच्या अहवालानुसार अद्याप देशांत सामुदायिक प्रतिकारक्षमता अर्थात हर्ड इम्युनिटी तयार झालेली नाही त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीचे सगळे नियम पाळणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्ति आणि प्रशासनानं एकत्रित काम केल्यास कोरोना संकटाचा मुकाबला करणं शक्य असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले

ऑगस्ट महिन्यात उत्तर चीनमधील मंगोलिया प्रांतात या आजाराने दोघाजणांचा मृत्यू झाल्यानंतर चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे जुलै महिन्यात या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याच चीननं म्हटलं होतं बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या डेन्मार्कच्या समपदस्थ मिटी फ्रेडरिक्सन यांच्यात आज द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय शिखर संमेलन होणार आहे या प्रसंगी दोन्ही देशांमधील बौद्धिक संपत्ती सहकार्य क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे यामुळे उभय देशांमधील संबंध अधिक वृद्धींगत होणार आहेत भारत आणि डेन्मार्क यांच्यात वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापारात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे

या परीक्षा पूढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर आज सकाळी न्यायालयात सुनावणी झाली

महत्त्वाच्या सरकारी सेवांसाठी या परीक्षा घेतल्या जातात त्यामुळे त्या आणखी पुढे ढकलणं योग्य नसल्याचं सरकारी वकिलांनी आज न्यायालयाला सांगितलं त्यावर त्यांचा युक्तिवाद मान्य करत परीक्षा पुढे ढकलणं योग्य नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाला न्यायालयानं आपलं शपथपत्र सादर करण्यास सांगितलं असून त्यावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे

भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानासह दादासाहेब फाळके प्रस्कार तीन राष्ट्रीय प्रस्कार फिल्मफेअर प्रस्कारासह विविध प्रस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केलं असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत दीदींना निरामय दीर्घाय्ष्य लाभावं यासाठी आपण प्रार्थना करीत असल्याचं त्यांनी आपल्या शभेच्छा संदेशात म्हटलं आहे दिर्दीचा स्नेह प्रेम आणि आशीर्वाद सतत लाभल्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समाजात असल्याचंही मोदी यांनी या संदेशात नमूद केलं आहे

शहीद भगतसिंग यांचं चरित्र आणि शौर्यगाथा देशवासियांना प्ढची अनेक वर्षं प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी आज सकाळी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शहीद भगतसिंग यांना आदरांजली अर्पण केली आहे भगतसिंग यांनी आपल्या क्रांतिकारी कल्पना आणि सर्वोच्च त्यागानं स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा दिली आणि देशातील युवकांमध्ये स्वातंत्र्यासाठी लढण्याची ज्योत प्रज्वलित केली भगतसिंग हे देशवासीयांसाठी चिरंतन प्रेरणेचा स्रोत बनून राहतील असं शहा यांनी आपल्या ट्वीटरवर आपल्या संदेशात म्हटलं आहे नडडा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शहीद भगतसिंग यांना आदरांजली अर्पण केली आहे माओवादी छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या बस्तर भागात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला गंगलूर भागातील हिरनार जंगलात हि चकमक झाली पोलिसांनी माओवाद्याचा मृतदेह आणि काही शस्त्र आणि दारुगोळा ताब्यात घेतला आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार